उत्तरप्रदेशात बहुजन समाज पार्टी विधानसभेच्या पोटनिवडणूका स्वबळावर लढवणार आहे पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी नवी दिल्ली श्व वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली बसपानं समाजवादी पक्षाशी युती कायमची तोडलेली नसून भविष्यात दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आघाडी करु शकतात असं त्या म्हणाल्या दरम्यान बसपाशी युती झाली नाही तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अकराही जागा समाजवादी पक्ष स्वबळावर लढवेल असं पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे प्रसार भारतीची स्वायत्तता अत्यंत महत्त्वाची असून ती जपली पाहिजे असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

जी अर्थात डिजिटल सट्टेआईट न्यूज गद्धींग व्हसिची रवानगी केल्यानंतर आयोजित समारंभात ते बोलत होते डिजिटल विस्ताराच्या काळात प्रसार भारतीनं नव नवे पर्याय शोधले पाहिजेत असं ते म्हणाले गेल्या पाच वर्षात दूरदर्शनची विश्वासार्हता वाढली असल्याचंही जावडेकर यांनी यावेळी सांगितलं जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला आज पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी वृक्षलागवडीसंबंधी लोकचळवळीचा शुभारंभ केला प्रत्येकानं एक रोप लावून त्या रोपासोबतचा आपला सेल्फी समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे लोकसहभागातून पर्यारवरणाचं रक्षण होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यंदाच्या पर्यावरणदिनाची संकल्पना हवा प्रदूषण ही आहे जगातले एक तृतीयांश मृत्यू दूषित हवा तसंच श्वसन विकारांमुळे होतात हवेच्या प्रदूषणामुळे वातावरणात बदल होऊन साऱ्या पृथ्वीलाच धोका निर्माण झाला आहे याकडे जावडेकर यांनी लक्ष वेधलं क्रिकेटपटू कपिल देव आणि सिनेअभिनेता जक्ती श्रॉफ यांच्यासह प्रकाश जावडेकर उद्या पर्यावरण भवन परिसरात वृक्षारोपण करणार आहेत डॉ हर्षवर्धन यांनी आज केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला

सूक्ष्म लघु आणि मध्यम उदयोग मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या विभागाच्या कविनेट मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला या विभागाच्या माध्यमांतून ग्रामीण आणि कृषीक्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यावर सरकारचा भर असेल असं गडकरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं प्रतापचंद्र सारंगी यांनीही आज याच विभागाच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री अरविंद सावंत यांनीही आपल्या विभागाच्या कंबिनेट मंत्रीपदाचा आज कार्यभार स्वीकारला पर्यटनमंत्री म्हणून प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज पर्यटनमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला पर्यटन क्षेत्राचा विकास करत असतानाच सांस्कृतिक मुळं भक्कम करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अपेक्षीत नवा भारत घडवण्यासाठी आपण कार्यरत राहू असं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं भारतासारख्या मोठया देशातली सांस्कृतिक विविधता हीच पर्यटकांच्या आर्कषणाचा केंद्रबिंदू आहे मोठया प्रमाणावर रोजगार निर्मीती करणाऱ्या पर्यटनक्षेत्राचं योग्य पद्धतीनं ब्रँडीग करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले हरसिमरत कौर बादल यांनी आज नवी दिल्लीतल्या पंचशील भवन श्वं अन्नप्रक्रिया मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला

अन्नप्रक्रिये संदर्भात राष्ट्रीय धोरण लवकरच जाहीर केलं जाईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीनं त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

या बैठकीत जलव्यवस्थापन कृषी आणि सुरक्षा अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होईल अशी माहिती अधिकृत सूत्रांनी आज नवी दिल्लीत दिली नीती आयोगाचा सर्वोच्च घटक असलेल्या या गव्हर्निंग कौन्सिल मध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल विविध केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असतो नवनिर्वाचित नरेंद्र मोदी सरकारच्या कारकिर्दीतली नीती आयोगाची ही पहिलीच बैठक असेल राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज काही महत्त्वपूर्ण निर्णय झाले मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या जुन्या शिरती आणि चाळींच्या पुनर्विकासासाठीच्या त्रिपक्षीय करारनाम्यावर केवळ एक हजार रुपये तिकं मुद्रांक शुल्क आकारलं जाईल असा निर्णय या बैठकीत झाला

दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवल्या प्रकरणी जम्मू काश्मीरातले फुटीरतावादी नेते मसरत आलम आसिया अंद्राबी आणि शाबीर शहा या तिघांची दिल्लीच्या न्यायालयानं आज दहा दिवसांच्या एन आय ए कोठडीत रवानगी केली

आसाममधल्या जोरहाट श्रून काल दुपारी उड्डाण केल्यानंतर थोड्या वेळानं या विमानाचा संपर्क तुटला होता

पुदुच्चेरीमधे सुरु असलेल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांना नोटीस बजावली नायब राज्यपाल किरण बेदी सरकारच्या दैनंदिन कामात ढवळाढवळ करु शकत नाहीत असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयानं नुकतेच दिले होते

पुदुच्चेरीमधलं प्रशासकीय कामकाज ठप्प झालं असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाआधी असलेली बेली स्थिती कायम ठेवावी अशी मागणी करणाऱ्या केंद्र आणि किरण बेदी यांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली केरळातल्या एका महाविद्यालयातल्या विद्यार्थ्याला निपा विषाणूची लागण झाली असून राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेमध्ये झालेल्या त्याच्या रक्तचाचणीतून हे निष्पन्न झालं असल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे

विमानउड्डाणादरम्यान विमानात करमुक्त वस्तूंची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे विमानाचं वजन कमी होऊन श्विन बचत होणार असल्याचं स्कँडिनेव्हियन एअरलाईननं म्हटलं आहे

जागतिक व्यापार संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीन मधल्या द्विपक्षीय संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे याआधी चीननं कालच अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या चीनी विद्यार्थ्यांना सावधगिरीचा ब्राारा दिला होता देशाच्या विविध भागात विखुरलेले साठ हजाराहून अधिक विस्थापित काश्मीरी पंडीत मेला खीरभवानी उत्सवासाठी काश्मीर खोऱ्यात येण्याची शक्यता आहे

गंदेरबल कुपवाडा अनंतनाग देवसार आणि कुलगाम या पाच जिल्ह्यात ही मंदीरं आहेत ग्लिंड मध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान ख्लिंड विरुद्धच्या सामन्यासह काही निवडक सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघ नेहमीच्या निळ्या पेहरावा ऐवजी भगव्या पेहरावात खेळणार आहे भगवा रंग प्राधान्यानं असणाऱ्या या नव्या जर्सीत निळ्या रंगाची छटा असेल या नवीन भगव्या जर्सीच्या रचनेवर काम अद्याप सुरू असून लवकरच तिचं वितरण होईल असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आज सांगितलं

दक्षिण कोरिया थायलंड आणि डीनेशियानं आपापले प्रस्ताव मागे घेतल्यानंतर फ्रान्समध्ये परिस बें आज झालेल्या आशियाई फुटबॉल महासंघाच्या बैठकीत यजमानपदाच्या शर्यतीत एकट्याच उरलेल्या चीनचं यजमानपद निश्वित झालं दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद चीनला दुसऱ्यांदा मिळालं आहे